सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे कोविड बाधित मतदारांना शेवटच्या अध्या तासात मतदान करता येणार आहे

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद तालुक्यातल्या गोवर्धनवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती

जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या बन इथल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन सदस्य संख्या आहे उमेदवार जना वाघ यांचं नाव ईव्हीएम मशीनवर दिसत नसल्याचा आरोप करत उमेदवारांनी सकाळ पासून मतदान प्रक्रिया बंद पाडली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सकाळ पासून एक ही मतदान झालं नसलं तरी दोन आणि तीन मध्ये सुरळीत मतदान सुरू आहे वसमत तालुक्यातल्या लोण बुद्रक इथल्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये ईव्हीएमवर दोन उमेदवारांचं चिन्ह बदलून आल्यामुळे या उमेदवारांनी मतदान प्रक्रिया बंद पाडली

नाशिक जिल्ह्यात मतदान केंद्रांवर कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियम पाळले जात आहेत सुरक्षित अंतर राखलं जात असून थर्मल गन सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे

गोंदिया जिल्ह्याच्या अतिद्र्गम नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातल्या भागी गावात गावकरी आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे

जगातल्या या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेत देशातल्या तीन हजार सहा ठिकाणी एकाचवेळी लसीकरणाला सुरुवात होईल राज्यात या लसीकरणाची जय्यत तयारी सुरु असून लसीकरण केंद्रं प्रत्यक्ष लसीकरणासाठी सज्ज होत आहेत

मुंबईत प्रस्तकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते पैठण इथं संतपीठ स्थापन करण्यासाठी विभागानं प्ढाकार घेतला आहे शैक्षणिक उपक्रमांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्याची आवश्यकता असल्याचं देसाई यांनी नमूद केलं ग्रंथालयासंदर्भात सविस्तर धोरण आखण्याची गरज असून अधिक ग्रंथालय उभारण्याची आवश्यकता असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे

या प्रस्कारानं महाराष्ट्र आणि देशाची मान अभिमानानं उंचावली आहे गोडबोले यांच्या वैज्ञानिक संशोधन कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे

टी नटराजननं दोन तर मोहम्मद सिराज शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी एक गडी बाद केला